यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास सात लाख कोटी रूपयांना फटका बसला कोरोना विषाणूचा संसर्ग तेलाच्या किंमतीत झालेली भली मोठी घसरण येस बँक घोटाळा आणि जगभरातल्या शेअर बाजारातली घसरण या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला

या घसरणीसंदर्भात बोलतांना शेअर बाजारविश्लेषक अजय वाळिंबे यांनी गृंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये ही परिस्थिती फार काळ राहणार नसल्याचं सांगितलं

दसरीकडे सोन्या चांदीच्या भावात मोठी तेजी आली आहे जगभरात धडकी भरविणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सोने चांदीच्या जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे

अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणींमुळे देशात पेट्रोल डिझेल स्वस्त झालं आहे

राज्य मंत्रिमंडळाच्या धर्तीवर या मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली आहे सरकारच्या च्कीच्या गोष्टींचे वाभाडे काढतानाच चांगल्या कामाचं कौत्कही हे प्रतिमंत्रिमंडळ करेल असं अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी बोलतांना सांगितलं मनसेचा चौदावा वर्धापन दिन काल साजरा झाला यानिमित्तानं मुंबईत झालेल्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते

या स्मारकाची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून औरंगाबाद महापालिकेकडे तर नियंत्रक अधिकारी म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला दरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलतांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय किंवा स्मारकाच्या पैशातून शाळांचं बांधकाम करण्याची मागणी केली ते म्हणाले तुम्ही दोन टेंडर काढात आहे एक म्हणजे बाळासाहेबांचे स्मारक बनवण्यासाठी आणि दसरा टेंडर गोपीनाथ मुंडे साहेबांचा स्मारकासाठी आणि कोट्यवधी रुपये त्याच्यावर ते खर्च करणार आहे ते पैसे आपण शेतकऱ्यांवर लावा किंवा बाळासाहेबांच्या नावाने किंवा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने चांगला हॉस्पिटल किंवा शिक्षण संस्था उभो करावा किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जे मुले आहे त्यांच्या भविष्यासाठी काही चांगला उपक्रम आपण करू शकतो हे सरकारचे पैसे आहे ते सरकारचे पैसे अशा उपक्रमासाठी नाही आहे

कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रोगाचं सावट असल्यानं त्याचा या सणावरही अंशत परिणाम झाला आहे मात्र ठिकठिकाणी आप्तजन एकमेकांना रंग लावून उत्सवाचा आनंद घेत आहेत सर्वांनी सजग राहून स्वच्छतेची काळजी घेत हा उत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला होळी आणि रंगोत्सवानिमित्त श्रभेच्छा दिल्या आहेत औरंगाबादचे पोलिस आय्क्त चिरंजीव प्रसाद यांनीही कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा सण सार्वजनीक ऐवजी वैयक्तिक पातळीवर छोट्या प्रमाणात साजरा करण्याचही आवाहन केलं आहे

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात येवली इथं जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतले शिक्षक तसंच विद्यार्थी यांनी अशाच प्रकारे होळी साजरी केली नांदेड शहरातल्या सायन्स कॉलेज इथं पर्यावरणपूरक होलिकादहन करण्यात आलं नांदेडच्या सचखंड गुरूद्धारात होळी महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून शीख भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत आज सायंकाळी पारंपारिक महल्ला मिरवणूक काढण्यात येणार आहे जालना इथं धूलिवंदन हत्ती रिसाला उत्सव समितीच्यावतीनं फुलांची उधळण करत होळी साजरी करण्यात आली परभणीमधल्या बोखंड फाटा इथल्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काल निरक्षरता व्यसन अंधश्रद्धा अनिष्ट चालीरिती जातीवाद धर्मवाद देशविरोधी कारवाया धोरणे अस्वच्छता यांची सामुदायिक होळी केली

लातूर शहर पाणी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेशी संबंधित बैठकीत काल ते बोलत होते पाणी तसंच वीज वापरणाऱ्यांनी नियमित देयकं भरावीत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या डोणगांव इथला कामगार चंदर गायकवाड हा शेतात काम करत असतांना अंगावर वीज पडून जागीच ठार झाला परभणी सोनपेठ पालम तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर वारंगा दांडेगाव रामेश्वर तांडा परिसरातही जोरदार पाऊस झाला